पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र तसंच ग्जरात स्थापना दिनाच्या दोन्ही राज्यातल्या जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत देशाच्या जडणघडणीतील महाराष्ट्राच्या भरीव योगदानाचा भारताला अभिमान आहे येणाऱ्या काळात राज्याची प्रगती आणि संपन्नतेसाठी मी प्रार्थना करतो असं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे

कोरोनाविरूद्वच्या या लढ्यात समाजातल्या विविध घटकांकडून मिळत असलेलं योगदान वाखाणण्या जोगं आहे असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन परिसरात ध्वजवंदन केलं यावेळी राजभवनातले अधिकारी कर्मचारी तसंच मूंबई पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दलाचे अधिकारी आणि जवान उपस्थित होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात ध्वजवंदन करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा केला त्यानंतर म्ख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना प्ष्प वाहन अभिवादन केलं

नितीन राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले महाराष्ट्र दिनानिमीत्त आज पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज विभागीय आय्क्त कार्यालयातून वेब कॉन्फरन्सव्दारे लोकप्रतिनिधी तसेच कार्यरत अधिकाऱ्यांना कोरोनामुक्तीची शपथ दिली पालकमंत्र्यांनी सर्वाना प्रारंभी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या श्भेच्छा दिल्या कोरोनाशी लढण्यासाठी सर्व संघभावनेने काम करत असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली कोरोनामुक्तीसाठी यावेळी त्यांनी साम्हिक शपथ दिली चंद्रप्र जिल्ह्याचे पालकमंत्री ना विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला ब्लडाणा जिल्हयामध्ये पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे अमरावती जिल्ह्यात अड

अखिल भारतीय आय्ष पदव्य्त्तर प्रवेश परीक्षेची अंतिम तारीखदेखील पाच जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे

पालघर सर्वोच्च न्यायालय पालघर जिल्ह्यात जमावानं दोनजणांची हत्या केल्याप्रकरणी स्रु असलेला तपास थांबवायला तसंच राज्य सरकारकड्रन स्थिती अहवाल मागवायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे याप्रकरणी पोलीस योग्य पद्दतीनं तपास करणार नाहीत असा आरोप करत हा तपास न्यायालयात्या देखरेखीखाली व्हावा किंवा तो सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेची स्नावणी करताना आज न्यायालयानं तपास थांबवायला नकार दिला याचिकाकर्त्यानं याची एक प्रत राज्य सरकारला द्यावी असं न्यायालयानं सांगितलं याप्रकरणी चार आठवड्यांनंतर स्नावणी होईल

याठिकाणी रेल्वेच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता अश्या प्रकारे सोडण्यात आलेली हि पहिलीच ट्रेन असून पायलट प्रोजेक्ट तत्वावर ही पहिली ट्रेन सोडण्यात आली दरम्यान इतर ठिकाणाह्न ट्रेन सोडण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही